सबरीमाला मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासंबंधीचा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा असमर्थनीय आणि असमंजपणे घेतला गेला असल्याचा दावा या याचिकेत केला आहे मंदिरात प्रवेश बंदी म्हणजे हिंदू महिलांच्या हक्कांची पायमल्ली होणं आहे असं सांगत न्यायालयानं या मंदिरात महिलांवरची प्रवेश बंदी उठवली होती

विजेची मागणी वाढल्यामुळे राज्याच्या काही भागांमध्ये आगामी काळात भारनियमन लागू होणार आहे अशी माहिती उर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे

काल मुंबईत त्यांनी या योजनांचा आढावा घेतला त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले

नागपूर जिल्ह्यातले काटोलचे भारतीय जनता पक्षाचे आमदार आशिष देशमुख यांचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी स्वीकारला आहे

स्वतंत्र विदर्भाचे पुरस्कर्ते असलेले देशमुख भाजपमध्ये गेल्या काही वर्षांपासून नाराज होते भारताच्या आर्थिक वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात सात पूर्णांक तीन दशांश तर पुढच्या वर्षात सात पूर्णांक चार दशांश टक्के राहिल असा अदांज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं व्यक्त केला आहे अलीकडच्या काळात इंधनतेलाच्या दरात होत असलेली वाढ आणि जागतिक वित्तीय स्थितीवरचा ताण लक्षात घेता

भारताच्या मध्यावधी वाढीचा दर रचनात्मक सुधारणांमुळे पावणेआठ टक्क्यावर कायम राहिला आहे हे अंदाज खरे ठरले तर भारत ही जगातली झपाटयानं वाढणारी प्रमुख अर्थव्यस्था राहील असं या अहवालात म्हटलं आहे जकार्ता इथं सुरू असलेल्या आशियाई पद्धी क्रीडा स्पर्धेत एकता भ्यान हिनं आज भारताला चौथं सुवर्णपदक मिळवून दिलं तर जयंती बेहरा आनंदन ग्णशेखरन आणि मोनू घंगास यांनी भारताला आपापल्या क्रीडाप्रकारात पाच कास्यपदक मिळवून दिली याआधी काल भालाफेकपट् संदीप चौधरीनं जागतिक विक्रमाची नोंद करत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक पटकावलं होतं

याआधी या स्पर्धेत भारताला तीन रौप्य पदकं मिळाली आहेत यापूर्वी झालेल्या दोन युवा ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची सर्वेत्तम कामगिरी एकूण दोन पदकांची होती केंद्रीय क्रीडा मंत्री कर्नल राज्यवर्धन राठोड यांनी जेरेमी लालरिंगा याचं अभिनंदन केलं आहे तसंच प्रष्त आशियाई सुवर्णपदक प्राप्त करणा या एकता भ्यान हिचंही त्यांनी अभिनंदन केलंय या स्पर्धेतही भारतानं आजवरची सर्वोत्कृष्ठ कामगिरी केली कायदयानुसार वृक्ष प्राधिकरण स्थापन केलं असल्याचं मुंबई महानगरपालिकेनं मुंबई उच्च न्यायालयात सांगितलं आहे विकास कामांसाठी तसंच इतर कारणासाठी वृक्षतोड करण्यासाठी परवानगी देण्यासंबधीचे अधिकार या प्राधिकरणाला दिले आहेत महानगरपालिकेचे वृक्ष आणि उद्यान अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी याबाबत प्रतिज्ञापत्र दाखल केलं आहे मुंबई उच्च न्यायालयानं भाजपा नगरसेवक मुराजी पटेल आणि त्यांच्या समर्थकांना नोटीस जारी केली आहे बेकायदेशीररित्या लावलेला फलक काढण्यासाठी गेलेल्या पालिका अधिका यांवर हल्ला केल्याप्रकरणी मुंबई महानगरपालिकेनं दाखल केलेल्या याचिकेवर उच्च न्यायालयानं ही नोटीस जारी केली